राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवबाधितांपेक्षा कमी असल्यानं उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढली उत्स्फूर्त रक्तदानामुळे चंद्रपूर जिल्हा रक्ताच्या बाबतीत स्वयंपूर्ण आपत्कालीन स्थितीत इतर जिल्ह्यांनासुद्धा पूरवठा करण्यास सक्षम आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमांमधील सर्वात मोठ्या मोहीमेसाठी सज्ज व्हा अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचं आवाहन

कमी करण्याचा निर्णय ठाणे कोविड सेंटर देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे त्याला तोंड देण्यास शासकीय यंत्रणा सक्रीय आहे मात्र प्रत्येक नागरिकाचं जबाबदार वर्तन आणि शासनाच्या सुचनाचं पालन या दोन गोष्टींच्या मदतीनंच ही लाट थोपवणे शक्य आहे तेव्हा प्रत्येकानं खबरदारी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी केलं आहे

या केंद्राचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आत्तापर्यंत प्रशासनाच्या मेहनतीला जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात राहाण्यास मदत झाली हीच खबरदारी घेत राहिल्यास कोरोना शुन्यावर आणणे शक्य होईल सुरूवातीच्या काळात ठाणे जिल्ह्यात आरोग्य सुविधांची कमतरता होती आता जम्बो सुविधा निर्माण झाल्यानं तसंच सुविधा वाढवण्यावर भर दिल्यानं कोरोनाची दुसरी लाट आली तर तिचा मुकाबला करण्यास आपण सज्ज आहोत असं ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं

ठाणे महानगरपालिका आणि झी इंटरटेन्टमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड यांच्या वतीनं हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज कोविड उपचार केंद्र उभारण्यात आलं आहे काल लोकार्पण समारंभाला ठाण्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे महापौर नरेश म्हस्के स्थायी समिती अध्यक्ष संजय भोईर महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते

रक्तसाठा राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या अलीकडे येत असतांनाच चंद्रपूर जिल्ह्यात मात्र रक्ताचा मुबलक साठा दिसून येत आहे जिल्ह्यात रक्तदात्यांनी केलेल्या उत्स्फूर्त रक्तदानामुळे हा जिल्हा रक्ताच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून आपत्कालीन स्थितीत इतर जिल्ह्यांनासुद्धा पुरवठा करण्याची क्षमता जिल्ह्यात निर्माण झाली आहेत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून कोरोना विषाणूच्या या संकट काळात समाजातून मोठ्या प्रमाणात रक्तदाते पुढे आले यामध्ये राजकीय पक्षांनीही मोलाची साथ दिली आहेत

रुग्णांना असलेली रक्त किंवा प्लाज्मा या दोन्हीची गरज वेळीच भागवता आली आहे

मधल्या काळात कोरोना बाधित रुग्णांना अपेक्षेप्रमाणे रक्ताची गरज पडलेली नाही येत्या काळात केव्हाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते हि बाब लक्षात घेऊन शासकीय रक्तपेढीत पुरेसा साठा करून ठेवला आहे रक्ताच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती स्वयंपूर्ण असल्यानं गरजेच्या वेळी गडचिरोली आणि अहेरी उपविभागालाही रक्त पुरवठा केला जातो राज्यात आजघडीला रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत अशा परिस्थितीत कुठे तातडीची गरज भासली तर चंद्रप्र जिल्ह्यातून प्रवठा करण्याची तयारी जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेनं दाखविली आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी चंद्रपूरहून मंगेश बेले आयषमान केंद्र सरकारच्या आयुषमान भारत योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या उपक्रेंद्रावर प्रथमच बीएएमएस बीयुएमएस पदवीधारक समुदाय आरोग्य अधिका यांची नेमणूक करण्यात आली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जालना जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांची जबाबदारी यापूर्वी एक परिचारिका आणि आशा स्वयंसेविकांवर होती

डॉक्टर दर्जाच्या या अधिकाऱ्यांना बाह्यरुग्ण तपासणी नियमित लसीकरण कार्यक्षेत्रात गृहभेटी देणे आपातकालीन परिस्थिती सेवा देणं ग्रामीण भागात योग प्रशिक्षण शिविरांचं आयोजन महिला बालकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविणं आदी तेरा प्रकारच्या सेवा देणं बंधनकारक असेल त्यामुळे कोरोना काळातही जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रत्येक रुग्णाला आता गाव पातळीवर उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला महापालिकेच्या महाकवी कालिदास कला मंदिर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाचे भाडे एक वर्षासाठी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यानी दिली आहे नाशिकच्या अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेन या निर्णयाचं स्वागत केलं आहे

ही लस कमी किंमतीत आणि जलद गतीनं निर्माण करता येते असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे लसीकरण बलडाणा कोविड लसौकरण मोहिम ही आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमांमधील सर्वात मोठी मोहीम असणार आहे या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेसह अन्य संबधीत यंत्रणांनी आपली सज्जता ठेवावी अशा सूचना राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तसंच बूलडाणा जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ

काल बूलडाण्यात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

लसीकरणाकरीता यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात येत आहे तसंच लस आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून आठ दिवसात लसीकरण सुरू करण्यात येईल अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली सोलापर कोरोना लस सोलापूर जिल्ह्यात कोरोना लस देण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे या लसीकरणाचे चार चप्पे करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे लस प्रथम शासकीय आणि आरोग्य कर्मचारी अधिकारी यांना देण्यात येईल

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार